पंतप्रधानांना विश्वास लोकसभा सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचं संग्रहालय उभारण्याचा निर्णय बनावट चिनी कंपन्यांवर प्राप्ती कर विभागाचे छापे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जागतिक कृतीमध्ये सहभागाची संकल्पना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच देश कोरोना विरुद्धची लढाई जिंकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल पंजाब बिहार गुजरात तेलंगण आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर होत असलेल्या उपाय योजनांबाबत जनतेमध्ये विश्वास वाढत असून कोरोनाची भीती आता कमी होत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे असं ते म्हणाले कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध उपचार आणि चाचण्या हे या संदर्भातले प्रभावी उपाय असून या बाबत आरोग्य सेतू एपचीही मोठी मदत होत असल्याचं मोदी म्हणाले

महाराष्ट्रातला कोविडचा मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ न देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालयं सुरू करणार असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली

आंध्र प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश केरळ मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड पंजाब तामिळनाडू त्रिपुरा उत्तराखंड पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांचा यात समावेश आहे यामुळे या राज्यांना कोरोना संकटाच्या वेळी त्यांना अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीर मधल्या पुलवामा जिल्ह्यात सैन्य दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला एक सैनिक देखील या चकमकीत शहीद झाला आहे

लोकसभा सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी प्राथमिक स्तरावरील फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे याचं उदघाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं सध्याच्या काळात वेगवेगळ्या भाषाचं ज्ञान असणं महत्त्वाचं असून वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी या कौशल्याची आवशयकतय आहे भाषेमुळ लोक एकत्र येतात आणि त्यांची कौशल्य कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते असं मत बिर्ला यांनी या वेळी व्यक्त केलं संसदेच्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे या अभ्यासक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल बिर्ला यांनी या संस्थेचं कौतुक केलं आगामी काळात जर्मन स्पॅनिश रशियन आणि इतर भाषांचे अभ्यासक्रमही आयोजीत करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली

केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयातर्फे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणारे एक संग्रहालय साकारण्यात येणार आहे

एकूण नऊ संग्रहालयांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी दोन अंतिम टप्प्यात असून अन्य सात संग्रहालयांचं काम वेगवेगळ्या टप्प्यात असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे या संग्रहलयांमध्ये आभासी तंत्रज्ञान थ्री डी सेव्हन डी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती त्यांची जीवनशैली यांची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून मिळणार आहे प्राप्तीकर विभागाने चिनी कंपन्याच्या परिसरात त्यांचे निकटवर्तीय आणि काही बँक कर्मचारी यांच्यावर काल छापे टाकले

बनावट कंपन्यांच्या नावाखाली चाळीसहून अधिक बँक खाती उघडून त्यात एक हजार कोटीं रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यात जमा करण्यात आली होती

यासंदर्भात काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे जागतिक घडामोडींमध्ये युवकांचा सहभाग अशी यदाच्या युवा दिनाची संकल्पना आहे

समानतेचे आणिशाश्वतेचे जग निर्माण करण्यासाठी युवा पिढीनं अधिक सक्रिय व्हावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकयया नायडू यांनी केलं आहे जातीभेद लिंग भेद अशा सामाजिक समस्यांचा सामना करण्यासाठी तरुणांनी पुढं यावं स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत गरीबी अज्ञान आणि भ्रष्टाचार मुक्त असलेला समान संधी देणारा भारत घडविण्यासाठी तरुण पिढीनं पुढं यावं असं आवाहनही नायडू यांनीकेलं आहे सामाजिक घडामोडींमध्ये युवकांचा सहभाग वाढेल यासाठी जनजागृती करण्याची संधी या दिना निमित्ताने उपलब्ध झाली आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाशजावडेकर यांनी म्हटलं आहे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी मेघ या आय सी ए आर अर्थात कृषी संशोधन परिषदेच्या माहिती पुनर्प्राप्त केंद्राचं काल उद्घाटन केलं भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मौल्यवान माहितीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे यासाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँकेकडून अनुदान दिल जात आहे हैदराबादमधील राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी इथं या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे औचित्य साधून जन्माष्टमीचा सण आज देशाच्या विविध भागात साजरा केला जात आहे उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनसह राज्यात इतरत्र जन्माष्टमीनिमित्त धार्मिक विधीं सुरु आहेत मथुरा वृंदावन गोकुळ नंदग्राम गोवर्धन आणि बरसाना मधील सर्व मंदिरे फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजली आहेत

जम्मू काश्मीर आणि लडाख भागातील नागरिकांना जेनेरीक औषधे योग्य किंमतीत मिळावीत या उद्देशाने केंद्र सरकारनं तिथं जन औषधी केंद्रं सुरू केली आहेत

तर मुंबईतही याचप्रकारचे हवामान राहण्याची शक्यता आहे तर चेन्नईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

नमस्कार